जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षी फेब्र्वारीमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे आरोपपत्र दाखल

स्थलांतरित मजुरांच्या आत्मनिर्भरतेसाठी खादी आय़ोगाचं हनी मिशन

कोरोना रुग्ण मृत्यूदर आणि बरे होण्याच्या दराच्या अचूक मूल्यांकनासाठी महाराष्ट्रातील तंज्ञांनी केलं संशोधन

आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला

सध्या सुरू असलेल्या तिमाहीत चलनवाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता असून या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात मात्र तो खाली येईल असं या अहवालात म्हटलं आहे

एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थिक क्षेत्रातली हालचाल पूर्णपणे मंदावली होती तरी ती हळहळू सावरू लागेल आणि जानेवारी मार्च या तिमाहीपासून अर्थव्यवस्था सकारात्मक वळणावर पोहोचेल असा दिलासादायक अंदाजही अहवालात व्यक्त केला आहे

जैश ए महम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझर त्याचे दोन भाऊ आणि पुतण्या उमर फारुख यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे खादी आत्मनिर्भर खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आपल्या हनी मिशन या महत्त्वाच्या कार्यक्रमाअंतर्गत श्रमिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं मोठी झेप घेतली आहे

खादी ग्रामोद्योग आयोगानं या कामगारांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण दिलं असून त्याकरता लागणारी साधनसामुग्रीदेखील दिली आहे

अपेडा कृषी निर्यात धोरण कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनांशी विचारविनिमय करत असताना महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि केरळ यांच्यासह अनेक राज्यांनी या धोरणाचा कृती आराखडा देखील निश्वित केला आहे

निर्यात केंद्रित कृषी उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जावं परदेशात निर्यातीला प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळावा संबंधित सर्व क्षेत्रांच्या धोरणांमध्ये एकवाक्यता असावी इत्यादी मुद्दे विचारात घेऊन हे कृषी निर्यात धोरण आखण्यात आलं आहे राजनाथसिंह केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची कटकमंडळ क्षेत्रांमध्ये सुरळीतपणे अंमलबजावणी करण्याची गरज संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केली

आयुष्मान भारत प्रधानमंत्री आवास स्मार्ट सिटी अभियान शालेय माध्यान्ह आहार यांसारख्या कल्याणकारी योजनांची कटकमंडळ क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात कुठलीही कसर ठेवू नये असं राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितलं

हरिभाऊ भापकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनामुळे कोरोना रुग्ण मृत्यूदर आणि रिकव्हरी दराचे होणार अचूक मूल्यांकन करण्यास मदत होणार आहे

ध्वनी जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येणाऱ्या साथीच्या आजारात मृत्यूदर आणि पुनर्प्राप्ती दराच्या सूत्रात काही समस्या असल्याचे लक्षात आले या सूत्रांची नवीन संशोधनाद्वारे योग्यरित्या मांडणी करत पुण्यातील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे प्रा

हरीभाऊ भापकर आणि त्यांच्या डॉ

निलंजन डे आणि डॉ केसी संतोष या सहकाऱ्यांनी नवीन सूत्र मांडले यात साथीच्या आजाराची तीव्रता अधिक अचूकपणे मोजण्यासाठी प्रोग्रेसिव्ह मृत्यूदर पीएमआर आणि प्रोग्रेसिव्ह पुनर्प्राप्ती दर पीआरआर हे सूत्र मांडले आहेत या सूत्रामुळे साथीच्या आजाराची तीव्रता अचूक मोजता येईल हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे यामुळे मृत्यूदर आणि पुनर्प्राप्ती दर रिकव्हरी रेट यांचे अचूक मोजमाप करण्यास मदत होणार आहे सूत्राच्या संशोधनाला केंद्र सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले आहे याबाबत आधिक माहिती देताना प्राध्यापक डॉक्टर हरीभाऊ भापकर म्हणाले की कोरोना महामारीविषयी अभ्यास करताना यातील मृत्यूदर आणि साथीच्या आजाराच्या पुनर्प्राप्ती दराच्या सूत्रात काही समस्या असल्याचे आढळून आले यात मृत्यूदर आणि पुनर्प्राप्ती दर यांची गणना करताना आजपर्यंत संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या विचारात घेतली जात आहे त्यामुळे छेदस्थानी अनावश्यकपणे संक्रमित रुग्ण संख्येचे मोठे अंक येतात परिणामी मृत्यूदर आणि पुनर्प्राप्ती दर कमी होतात म्हणून व्यावहारिकदृष्ट्या असे दिसून येते की शास्त्रीय गणिताचे समीकरण जे असले पाहिजे त्यापेक्षा ते वेगळे येत आहे कारण ते पुनर्र्राप्तीचा कालावधी विचारात घेत नाही हे प्रामुख्याने आम्हाला शास्त्रीय गणिताच्या मॉडेलची व्याख्या करण्यास प्रवृत्त करते आम्ही केलेल्या संशोधनात रुग्ण संख्येच्या पुनर्प्राप्तीचा कालावधी विचारात घेऊन नवीन सूत्र शोधले नवीन सूत्रे प्रोग्रेसिव्ह मृत्यूदर पीएमआर आणि प्रोग्रेसिव्ह पुनर्प्राप्ती दर पीआरआर म्हणून ओळखले जातात असे त्यांनी सांगितले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले यांच्यासह मंजिरी गानू पुणे निर्यात वाणिज्य मंत्रालयाच्या निर्यात धोरणात आज स्वरक्षक साहित्य अर्थात पीपीई आणि मास्कच्या बाबत दुरुस्ती करण्यात आली आहे नव्या सुधारित धोरणानुसार देशातून आता सर्व प्रकारच्या वैद्यकीय वापरासाठीच्या पीपीई आच्छादनांची कव्हरॉल्स आता मुक्तपणे निर्यात करण्यास परवानगी देता येईल

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे सचिव ए

शर्मा यांनी आज भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ही माहिती दिली

जितेंद्र सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

सिंग यांनी यावेळी या तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बातचीतही केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेल्या नवभारताच्या उभारणीत योगदान देण्याची संधी या युवकांना मिळाणार असल्याचं डॉ सिंग यांनी सांगितलं गेल्या सहा वर्षात तरुण प्रशासकीय अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी चाकोरीबाहेरचे मोठे निर्णय घेतले असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सिंधुदुर्ग केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्यानं डोंगरावर जाऊन अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्वप्नाली सुतारचा वनवास आता संपला आहे विविध प्रसार माध्यमातून प्रकाशित झालेल्या स्वप्नालीच्या बातमीची दखल प्रधानमंत्री कार्यालयानं त्वरित घेतली आणि भारत नेट प्रकल्पाच्या अंतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं

आणखी सहा ते सात जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल महाडच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीस भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली

जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

यामध्ये मरण पावलेल्यांच्या प्रती आपण संवेदना व्यक्त करीत असून जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

या प्रकल्पांमध्ये तेलशुद्धीकरण बायो रिफायनरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचं विपणन वाहिन्या टाकणे इत्यादी कामांचा समावेश आहे तेल आणि नैसर्गिक वायू खात्यानं आर्थिक पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी संकटाचं संधीत रुपांतर केलं असल्याचं या मंत्रालयातर्फे नमूद करण्यात आलं मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देशातील आणि विदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत